आजचा दिवस हा मुंबईकरता अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे देशातली सर्वात लांब सिंगललाईन अंडर्गाऊंड मेट्रो ही आपण या ठिकाणी तयार करतो आहोत मुंबईच्या कुठल्याही भागातं कुठल्याही भागामध्ये एक तासाच्या आत एण्ड ट्र एण्ड ट्रॅव्हल करता आलं पाहिजे या मध्ये या मोट्रोचा एक अत्यंत महत्वपूर्ण वाटा असणार आहे पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये मुंबईचा संपूर्ण चेहरा बदललेला असेल

दीपक सावंत यांनी काल मुंबईत दिली आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले कुष्ठरुग्ण शोधून काढून उपचाराखाली आणण्यासाठी हे अभियान राबवलं जात असल्याचं ते म्हणाले पर्यटन पर्व देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सध्या पर्यटन पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे

यात देशातील विविध राज्यांच्या पर्यटनाची माहिती देणारे तसंच विविध राज्यातील हस्तकला हातमाग वस्त्रोद्योग आदींची माहिती आणि विक्रीचे स्टॉल असतील डोन शेतीच्या विकासासाठी अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर करताना ड्रोन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल अस मत बेंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ

गोपालन यांनी व्यक्त केल काल लातूर इथं फिनिक्स फाउन्डेशन महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय विज्ञान संस्थेच्या वतीने औसा तालुक्यातील लोदगा इथ शेतीसाठी तयार केलेल्या ड्रोनचे प्रात्याक्षीके शेतकरी आणि विद्यार्थ्याना दाखविण्यात आले त्यानंतर या विषयावर परिसंवाद झाला त्याप्रसंगी गोपालन बोलत होते भारतीय विज्ञान संस्थेचे संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यानी लोदग्याच्या माळरानावर बेंगलोर मध्ये तयार केलेल्या तिन प्रकारच्या ड्रोनचे प्रात्यक्षिके करुन दाखवली आणि त्याची माहिती यावेळी दिली प्रक्षेपक भारत पाकिस्तान सिमेवरच्या घरिन्डा इथं काल आकाशवाणीच्या नव्या प्रक्षेपकाचं उद्दघाटन केन्द्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला यांच्या हस्ते करण्यात आलं

मानवता आणि बंधुता हे निकष ठेऊन भारतीय परंपरेवर आधारित कार्यक्रम प्रसारित केले जातील तसेच पाकिस्तानमध्ये पोहचणाऱ्या अफवांवरही नियंत्रण ठेवण्यात येईल आणि अशा अफवांनी समजुतीच्या सुरात उत्तर दिले जाईल असंही सांपला यांनी याप्रसंगी सांगितलं

गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती होत आहे त्याचे चांगले परिणाम यंदा अनेक शहरात पाहायला मिळाले

तर पुण्यात विर्सजन मिरवणुक संपल्यानंतर पालिकेच्या कर्मचा यांनी अवघ्या दोन ते तीन तासाच्या कालावधीतच रस्ते आणि विर्सजनघाट स्वच्छ केले

या स्वच्छता मोहिमेत सुमारे पाचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते गेल्या वर्षी पर्यंत पुण्याच्या विसर्जन मिरवणूकीत पारपारिक ढोल ताशांसह डीजेही मोठ्या संख्येने वाजवले जायचे यंदा मात्र मिरवणूकीत डीजे चा दणदणाट कमीच होता ऐक्या या बाबतचा वृतांत आमच्या प्रतिनिधी कडून

अनेक मंडळांनी जाहीररीत्या डीजे बदीचा निषेध केला मात्र डीजे नसल्याने यंदा मिरवणूक वेगाने पुढे सरकली

भवानीपेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती सर्वात शेवटी डेक्कन येथील घाटावर विसर्जित झाला

व्हीडीओ चित्रिकरणाद्वारे मिळालेल्या प्राव्याद्वारेही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे

ही मस्करी नाही बातमी आहे या गणेशोत्सवाच नावच आहे मस्कन्या गणपती त्याचा हा वृत्तात अनंतचतुर्दशीला गणपती विसर्जन होत नाही तोच नागपूरकरांना वेध लागतात मस्कऱ्याचे कोणी त्याला हाडपक्या अखरपक्याही म्हणतात पूर्व विदर्भात साजरा होतो हा आगळा गणेशोत्सव

तोवर घरच्या गणपतीचं विसर्जन झालं होतं खंडोजींना विजय साजरा करायचा होता त्यात सर्वाना सामावून घ्यायचं होतं

पितृपंधरवड्यातच गणपतीची स्थापना केली तोच हा हाडपाक्या कुठे भाद्रपद पौर्णिमेला येतो तर कुठे चतुर्थीला नागपुरच्या भोसलेवाड्यात तो शिवरायांच्या रुपात बसतो इतस्त्र वेगवेगळ्या रुपात प्रबोधन करा वगैरे असा आग्रह इथे नसतो असतं निखळ मनोरंजन तमाशा लावणी खडी गंमत ती चालेल आता पंधरवडाभर नागपुरात आणि झाडीपट्टीत पेन परिषद स्मारे दीडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले यांनी सुरू केलेल जातपात रहित समाजव्यवस्थेच कार्य आजही प्रेरणादायी असल्याचं मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनानिमित्त प्ण्यात सध्या सुरू असलेल्या पेन आंतरराष्ट्रीय काँग्रेस परिषदेच्या पदाधिका यानी काल फुले वाड्याला भेट देऊन आदरांजली अर्पण केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव विद्या बाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते

त्या अनुषंगानं काँग्रेसच्या वतीनं सेवाप्राम इथं कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काँग्रेस अध्यक्ष राहल गाधी यांची सभा आदी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे त्या अनुषगान काँप्रेसच्या वतीन काल दिवसभर बैठका सुरू होत्या काँप्रेसचे नेते अशोक गहलोत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण महिला प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस आमदार रणजित कांबळे आदींनी काल सेवाग्राम आश्रम परिसर तसंच कार्यक्रमांच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली

धुळे जिल्हा पुरवठा विभाग आणि तहसिलदार यांना यासंदर्भातले आदेश बजावण्यात आले आहेत

गेल्या ऑक्टोबर पासुन कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नव्हता तो प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी मंडला होतं

पाच सामन्यांच्या या मालिकेतले तीन सामने भारतानं जिंकले असून उद्या पाचवा आणि अंतिम सामना होणार आहे